कोरोनाच्या चाचण्या अधिक जलदगतीनं करता याव्यात यासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिपशनची अट रद्द केली आहे

या रुग्णालयांमध्ये कोविड उपचारासाठी स्वतंत्र विभाग सुरु केला असून तज्ञांची नियुक्ती केली आहे

हे जवान धुळ्याहून आले असून ते गडचिरोलीत संस्थात्मक विलगीकरणात होते

नागरिकांनी प्रशासनाला आणि नगरपालिकेला या संचारबंदी दरम्यान सहकार्य करावं अस आवाहन नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी केलं आहे

दुकानं सुरु झाली असली तरी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी नव्हती

मराठा समाजाच्या आरक्षणामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे ते काल ओबीसी आणि भटक्या विमुकांच्या न्याय मागण्यांसंदर्भात आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्समधे बोलत होते मराठा आरक्षणाचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात मान्य झाला तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल ही भीती ओबीसी समाजाला वाटते ती त्यांनी मनातून काढून टाकावी याबाबत ओबीसी समाजाच्या शंका कुशंका आणि भीती दूर करण्यासाठी एडव्होकेट जनरल यांच्याशी तुमची भेट घडवून आणू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तिर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समितीचे प्रकाश शेंडगे हरिभाऊ राठोड यांच्यासह ओबीसी चळवळीतले अनेक नेते व्हिडिओ कॉन्फरन्सींगमध्ये सहभागी झाले होते ओबीसी समाज कुठल्याही समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही असं छगन भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केलं ओबीसी महामंडळांसाठी आर्थिक तरतुद करुन जास्तीत जास्त मदत कशी देता येईल यासाठी प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले ज्या जिल्ह्यात ओबीसी आरक्षण कमी आहे त्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीमार्फत न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असं विजय वडेड्टीवार यावेळी म्हणाले शाळा सुरु करायच्या आहेत पण त्या कशा सुरु करायच्या यावर चर्चा सुरु आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं ऑनलाईन शिक्षणाच्या पर्यायाबरोबर शक्य आहे तिथं शाळा सुरु करता येतील का दूर्गम भागात विरनेट कनेक्टिव्हिटी आहे का तिथे ई लर्निंगची सुविधा उपलब्ध करून देताना विद्यार्थ्यांना टॅब द्यायचे का याचा आढावा घेणं सुरु आहे दूरदर्शन आकाशवाणीसारख्या माध्यमातून शिक्षण सुरु करता येतील का याचाही प्रयत्न आहे चेंनल सुरु करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी बोललो आहे असं ते म्हणाले राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायड् यांनी या सदस्यांना शपथ दिली शपथ घेणाऱ्या खासदारांमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले राष्ट्रवादी काँप्रेसचे शरद पवार काँप्रेसचे राजीव सातव मल्लिकार्जुन खरगे भाजपाचे डॉ भागवत कराड उदयनराजे भोसले शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे

ग्रामीण भागातल्या गर्भवती स्तनदा माता बालकं आणि किशोरवयीन मुली यांना चांगली पोषणमूल्यं असलेला आहार मिळावा आणि त्यांचा बौद्विक विकास व्हावा यासाठी या मोहिमेअंतर्गत पोषण परसबागांची निर्मिती करण्यात आली

सांगली जिल्ह्यातल्य चांदोली शिल्या पर्यटनाला यंदा कोरोनाचा फटका बसला आहे श्रावण महिन्यात दर वर्षी शि पर्यटकांची गर्दी असते मात्र यंदा पहिल्यांदाच चांदोली पर्यटका विना आहे पीक विमा भरण्यासाठी कमी कालावधी शिल्लक राहिल्यानं परभणी जिल्ह्यातली सर्व महा ई सेवा केंद्र आणि सी एस सी केंद्र रात्री दहापर्यंत चालू ठेवायला जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी परवानगी दिली आहे जिल्ह्यातला शेतकरी पिक विमा भरण्यापासून वंचित राहू नये यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे जगप्रसिद्ध लोणार सरोवर गुलाबी दिसण्याचं कारण वैज्ञानिकांनी शोधून काढलं आहे क्षारप्रेमी हॅलोआर्कीया या सूक्ष्मजीवांच्या वाढत्या उपस्थितीमुळे सरोवराचं पाणी गुलाबी दिसत असल्याचं पुण्याच्या आघारकर संशोधन संस्थेचे संचालन डॉ प्रशात ढाकेफळकर यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं

सरोवरचं पाणी गुलाबी दिसू लागल्यानं निसर्गअभ्यासक शास्त्रज्ञ तसंच स्थानिक रहिवाशांना आश्वर्य वाट्र लागलं होतं या पार्श्वभूमीवर राज्याच्या वनविभागानं सरोवरातल्या पाण्याचे नमुने घेऊन ते नागपूर राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था आणि पुण्याच्या आघारकर संशोधन संस्थेकडे पाठवले होते